ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं आज सकाळी नवी दिल्ली इथं दीर्घ आजारानं निधन त्यांना मान्यवरांची आदरांजली

राष्ट्रीय आपत्ती सहायता निधीतून ही अतिरिक्त मदत जाहीर करण्यात आली आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं यासंदर्भात बैठक झाली

विद्यार्थ्यांनी आपल्या उदिष्टांवर लक्ष केंद्रीत करावं वेळेचं उत्तम व्यवस्थापन करावं आणि तणावाला बळी पड् नये असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज नवी दिल्लीत परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या दूस या पर्वात देशातल्या दोन हजार विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी आणि परदेशातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते देशभरात लवकरच सुरु होत असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज संवाद साधला राज्याच्या लोकायुक्तांच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री या पदाचा समावेश करायला आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली

या सुधारणांमुळे लोकायुक्त अधिक सक्षम होणार आहे लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांच्या नेमणूकीसाठी शिफारस करण्याकरिता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित करण्याची तरतूद करण्यात आली आहे

चंद्रपुर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यात शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करायलाही मंत्रिमंडळानं मंजूरी दिली

मुलांचे निरीक्षणगृह बालगृह बुलडाणा इथं साजरा करण्यात येणार आहे

या योजनेत अनुसूचित जाती जमाती कुटुंब अंत्योदय अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी जंगल प्रभावित कुटुंब अति मागासप्रवर्ग नदीकाठालगत वास्तव्य करणारे कुटुंब आदिंचा समावेश करण्यात आला

बालमृत्यू तसंच कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्यातल्या नवजात बालकांना देण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री शिशू स्वागत कीट या योजनेचा शुभारंभ महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज झाला शासकीय रुग्णालयात होणाऱ्या कोणत्याही महिलेच्या पहिल्या प्रसुतीवेळी मुलांच्या संगोपनासाठी राज्य शासनामार्फत हे कीट मोफत देण्यात येणार आहे बालमृत्यू कुपोषण रोखण्याबरोबरच बालसंगोपनाच्या दृष्टीनं ही योजना महत्वपूर्ण ठरेल असं मुंडे यावेळी म्हणाल्या महिलांविषयक कायदे आणि आरोग्य या विषयावर जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज कार्यशाळा झाली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते त्याचं उद्वाटन झालं श्रीमती रहाटकर यांनी जालना राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातल्या महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधून बालकागार विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंची पाहणी केली नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना जाहीर करण्यात आला आहे आज प्रतिष्ठानच्या वतीनं नाशिक इथं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली

ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं आज सकाळी नवी दिल्ली इथं दीर्घ आजारानं निधन झालं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

का पाटील यांचा पराभव केला होता ते नऊ वेळा लोकसभेचे तर एकदा राज्यसभेचे सदस्य होते जनता पार्टीच्या सरकारमधे ते उद्योग मंत्री होते त्यावेळी गुंतवणूक नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल आयबीएम आणि कोका कोला या अमेरिकी कंपन्यांवर त्यांनी बंदी घातली होती व्ही पी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 देशाची दुसरी अणुचाचणी त्यांच्या कारकिर्दीत झाली तसंच कारगिल युद्वात भारतानं पाकिस्तानवर मात केली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 साधी राहणी आणि जाज्ज्वल्य नेतृत्व ही फर्नांडीस यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्यं होती त्यांच्या पार्थिवावर उद्या अंतिम संस्कार करण्यात येतील जॉर्ज फर्नांडीस हे कामगार नेते राजकारणी संक्षम प्रशासक आणि श्रेष्ठ संसदपट्ट होतेच पण सर्वांच्यापलीकडे ते एक चांगला माणूस होते तळागळातल्या लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी कायम लढा दिला असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांच्या शोकसंदेशात म्हटलं आहे त्यांच्या विचाराचा आणि कृतीचा आपल्यावर खोल परिणाम झाल्या असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे तर भारताच्या राजकीय नेतृत्वाचा आदर्श फर्नांडीस यांनी घालून दिला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय जॉर्ज फर्नांडीस हे स्वातंत्र्योत्तर काळातील कामगार आणि कष्टकरी वर्गाचे धुरंधर नेते होते कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक यशस्वी आंदोलने केली याचा उल्लेख राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आपल्या शोकसंदेशात केला आहे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी नवी दिल्लीत पंचशील पार्क इथं दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केलं फर्नांडीस यांच्या निधनामुळे एका वादळी पर्वाचा अस्त झाला आहे असं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटलं आहे जॉर्ज फर्नांडिस हे निधड़या छातीचे नेते होते त्यांनी देशाच्या कामगार चळवळीला नवी ऊर्जा आणि दिशा दिली असं राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटलं आहे

सोलापूर विजापूर महामार्गावर होर्ती गावाजवळ मालट्रक आणि कारची धडक होऊन तीन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला अपघातातील जखमींना होर्ती पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे विदर्भात तापमानात उल्लेखनीय घट तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात लक्षणीय घट झाली आहे

येत्या दोन दिवसात विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट तर तुरळक ठिकाणी तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता मध्य महाराष्ट्र व मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शकयता विदर्भात काही ठिकाणी दिवसा गारवा जाणवण्याची शक्यता